खरीप हंगामासाठी शेतीची लगबग शहीद देशात एकीकडे कोविडविरुद्ध लढा सुरु असताना सैन्याचाही सीमेवर दहशतवाद्यांसोबत लढा सुरुच आहे जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात हांडवारा गावातील एका कारवाईदरम्यान सैन्याचा एक कर्नल एक मेजर यांच्यासह पाच सैनिक काल शहीद झाले या कारवाईत दोन दहशतवादी देखील मारले गेले कर्नल अशुतोष शर्मा मेजर अनुज आणि जम्मू काश्मीर पोलिसचे उप निरीक्षक शकील काझी यांचा शहीदांमध्ये समावेश आहे दहशतवाद्यांनी एका गावात ओलीस धरलेल्या लोकांना वाचवण्यासाठी हे पथक प्रयत्न करत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या कारवाईत शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली आहे कर्त्तव्यनिष्ठतेनं देशसेवा करताना वीरमरण आलेल्या या जवानांचं शौर्य आणि त्याग देश कधीच विसरणार नाही असं त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे सैन्यसलाम कोरोनाविरुद्धच्या युद्धात लढत असलेल्या कोविड योद्ध्यांना सशस्त्र सेना दलांनी काल सलाम केला

भारतीय वायू दलाची हेलिकॉप्टर्स आणि विमानांनी राष्ट्रीय पोलिस स्मारकावर तसंच काही प्रमुख रुग्णालयांच्या इमारतींवर पृष्पवृष्टि केली मुंबईत भारतीय नौदलाद्वारे कस्तूरबा गांधी रुग्णालय आणि आय एन एच एस अश्विनी यावर पृष्पवृष्टि करण्यात आली

तर वायु दलाच्या सुखोई विमानांनी मरीन ड्राईववरुन उड्डाण फेरी केली नौदलाच्या जहाजांवर संध्याकाळी गेट वे ऑफ इंडिया इथे रोषणाई करुन आणि सायरन वाजवून कोरोना योदध्यांना अभिवादन करण्यात आलं

सैन्याच्या वाद्यवंदानं रुग्णालयांच्या बाहेर सादरीकरण केलं सैन्यानं दिलेल्या या पाठबळाचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री यांनी कौतुक केलं आहे यामुळे अथकपणे काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना आणखी हुरूप येईल असं त्यांनी एका संदेशात म्हटलं आहे

कोविडयोद्ध्यांच्या प्रती आपला आदरभाव व्यक्त करायला आज देशभरात सेना बाहेर पडली तसंच प्ण्यातही दक्षिण मुख्यालयातील जवान आणि अधिकारी बराकींतून बाहेर पडले शहरात विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमांतून त्यांनी कोविड योद्ध्यांना मानवंदना दिली विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांचा सत्कार केला पोलिस आयुक्त के वेकटेशम् यांचाही प्रातिनिधिक सन्मान झाला ससून रुग्णालयात तसंच साधू वासवानी रुग्णालयात केक कापण्यात आला पुणे महापालिकेच्या आवारात स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला या सर्व कोरोना योद्ध्यांचं कार्य गौरवास्पद आहे अशी भावना लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लिफ्टनेंट जनरल सी पी मोहंती यांनी व्यक्त केली आकाशवाणी बातम्यांसाठी श्रद्वा वार्डे पुणे

अधिक संख्येनं प्रयोगशाळांना मंजूरी देऊन चाचणी सुविधा सातत्याने वाढवण्यात येत आहे

आजपासून आणखी दोन आठवड्यांसाठी ही टाळेबंदी लागू राहील अशी घोषणा केंद्र सरकारने शुक्रवारीच केली होती कमी जोखीम असलेल्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या सवलती लागू करण्यात आल्या आहेत रेड ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये कोणकोणती कामे व्यवसाय करण्यास परवानगी राहील याचा सविस्तर तपशील केंद्राने आणि त्या अन्शंगाने राज्य सरकारन दिलेला आहे काही कामांना मात्र सर्वच झोन्समध्ये बंदी कायम राहील उदाहरणार्थ विमान प्रवास मेट्रो रेल्वे आंतरराज्य रस्ता वाहतूक शाळा शैक्षणिक संस्था बंदच राहतील शेतीची सर्व कामं ग्रामीण भागातील औद्योगिक आणि बांधकामाची कामं मनरेगाची कामं अन्न प्रक्रिया उद्योग आणि वीट भट्टया यांना अनुमती दिलेली आहे रेड झोन्समधील हॉट स्पॉट्स किवा कंटेनमेंट भागाबाहेर असलेली एकेकटी दुकाने चालू ठेवता येतील सर्व झोन्समध्ये बाह्य रुग्ण विभाग आणि दवाखाने सामाजिक अंतर राखुन सुरु करण्यास परवानगी दिली आहे

आता राज्यभरातल्या कोविडविषयक बातम्या थोडक्यात

लातूर जिल्ह्यातल्य निलंगा तालुक्यातील हलगरा परिसरातडी बंडीधनगर भटक्या पालाच्या वस्तीवर डबे चाळण्या टोपल्या तयार करून उदरनिर्वाह करणाऱ्या लोकावर उपासमारीची वेळ आली होती यातील दहाही कुटुंबाना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीच्या वतीने वीस दिवस पुरेल एवढे किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपासून काही बाबतीत शिथिलता देण्याचा प्रयत्न करू असं जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यानी काल एका पत्रकार परिषदेत सांगितलं जिल्हा ऑरेंज झोनच असल्याचं सामंत यानी स्पष्ट केलं मुंबईतून गावात येणाऱ्यांच्याबाबत शासनाच्या आदेशांचे पालन प्रशासनाकडून केल जात आहे अशी माहितीही सामंत यांनी दिली

कोरोनामुळे टाळेबंदी सुरू असून बह्तांश उद्योग धंदे बिकट अवस्थेत आहेत अनेक ठिकाणी वेतन कपात आणि कामगार कपातीचे सकट असताना नाशिकमध्ये बॉश कपनीने कामगारांना दहा हजार रूपयांची वेतनवाढ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे

गिव्ह डियासारख्या संस्थांची मदत मिळवून गरजूना दिलेला हा सहयोग प्रेरक असल्याची प्रतिक्रिया स्नेहालय अनामप्रेम परिवाराचे मार्गदर्शक नरेंद्र फिरोदिया यांनी व्यक्त केली

जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष गाडी रवाना झाली प्रत्येक प्रवाशाची आरोग्य तपासणी करून त्यांना मास्क पुरवण्यात आले तसचं प्रवासात त्यांना अन्न आणि पाणी उपलब्ध करून देण्यात आलं आहे

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील प्रत्येक गावात कोरोना ग्राम सुरक्षा समित्या स्थापन करण्यात आल्या असून गावच्या आरोग्या साठी कठोरपणे कारवाई केली जात आहे कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे मालेगाव आणि नाशिक महापालिकेसह विविध तालुक्यात एकुण सात ठिकाणी जिल्हाधिका यांनी रेड झोन क्षेत्र कायम ठेवले आहे त्यामुळे याठिकाणी कोणत्याही प्रकारचे व्यवसाय आणि शिक्षण संस्था सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे तर ज्या तालुक्यात एकही कोरोना बाधीत आढळला नाही अशा तालुक्यांमध्ये अटी शर्तीवर काही प्रमाणात व्यवसाय आणि अन्य संचार साधने सुरू होणार आहेत आमच्या ठिकठिकाणच्या बातमीदारांसह रश्मी घासकडबी पुणे गडकरी उद्योग उद्योगांनी निर्यात वृद्धिवर लक्ष केंद्रित करावं तसंच देशांतर्गत उत्पादनाद्वारे परदेशी आयातीला पर्याय निर्माण करावा अशी सूचना केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नीतीन गडकरी यांनी केली आहे

आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धात्मकता राखण्याच्या दृष्टिनं उद्योगांनी गुणवत्तेशी तडजोड न करता भांडवल वीज आणि उत्पादन खर्च कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावं असं ते म्हणाले

लोकांना परवडण्यायोग्य औषधे सरकार अखंडपणे उपलब्ध करुन देईल असं आश्वासन केंद्रीय रसायनं आणि खत मंत्री डीवी सदानंद गौडा यांनी दिलं आहे

आदिवासी कोविड संकटाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी लोकांना आधार देण्यासाठी केंद्र सरकारनं राज्यांना किरकोळ वनोपज खरेदी करण्याची प्रक्रिया गतिमान करायला सांगितलं आहे

वन धन मॉनिट डॅशबोर्ड या ऑनलाईन व्यवस्थेद्वारे वनोपज खरेदीवर लक्ष ठेवण्यात येते

वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या शेती मशागतीच्या कामाला सुरुवात केली आहे शेतीची मशागत पेरणीसाठी शेत तयार करण्याची लगबग सध्या सर्वत्र सुरू झाली आहे वाशिम जिल्ह्यामध्ये बहतांश शेती कोरडवाह म्हणजे खरिपावर मोठया प्रमाणात अवलंबन असणारी आहे त्यामुळे दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात सर्वत्र मशागतीची लगबग असते मात्र यावर्षी संपूर्ण एप्रिल महिना कोरोनाच्या दहशतीतच गेला त्यामुळं शेती मशागतीची काम अपेक्षित प्रमाणात झाली नाहीत

चोरी बीड बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील सौर ऊर्जा प्रकल्पाच्या बेंटरी चोरी प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेनं उघडकीस आणले असून याप्रकरणी तीन महिला आणि खरेदी करणारा भंगार विक्रेता यांना ताब्यात घेण्यात आलं आहे कचरा गोळा करणाऱ्या तीन महिलांनी सौर ऊर्जा प्रकल्पाच्या बॅटरीची पाहणी केली आणि त्या खाली फेकून पहाटेच्या सुमारास संधी साधून मिळेल त्या वाहनाने चोरुन नेल्या वाळ सांगली महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या विरोधात विटा तहसिलदाराना मारहाण केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे अवैध वाळू वाहतूक करताना जप्त केलेल्या गाड्यांवरील दंड कमी केल्याप्रकरणी तहसीलदारांना मारहाण केली होती आर्थिक केंद्र नाशिक मुंबईतील आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र मुंबईहून गुजरातला नेण्यास सीटू या संघटनेने विरोध केला आहे या केंद्राचे स्थलांतरण केल्यास आंदोलन करण्याचा इशारा सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ

कराड यांनी दिला आहे हवामान पावसानं काल हवामान खात्याच्या अपेक्षेनुसार पूर्व विदर्भात तर हजेरी लावली नाही साताऱ्यातही पावसाची नोंद नाही पण कोल्हापूरात तुरळक इजेरी नोंदवली गेली आज सपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे